महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यातील क्रखेडा तालुक्यातील जांभुळखेडा लेंडारी गावादरम्यान झालेल्या भूस्रुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रेणेनं आपल्या हाती घेतला असूनर एनआयएची चमू जिल्हयात दाखल झाली आहे

या प्रकरणी अलिकडेच विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गहराज्यमंत्र्यांनी करखेड्याचे तत्कालिन उपविभागीय पोलिस अधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने या भूस्रुंगस्फोटाचा तपास आपल्या हाती घेतला आहे भूसुरुंगस्फोटासंबंधीचे महत्वाचे दस्तऐवज आणि माहितीही चमू गोळी करीत असूनए न्कतीच या चमूनं घटनास्थळालाही भैट दिली आहे जिल्हा पोलिसांकडे सध्या या घटनेचा तपास असूनर दोन तीन दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासासंबंधी सर्व दस्त्रेवज स्पूर्द करणार आहेत देशातील काही महत्वाच्या नक्षल घटनांचा तपास करण्याचे एनआयएनं स्वतच ठरविले आहे छत्तीसगड आणि झारखंडमधील घटनांचाही तपास ही यंत्रणा करणार असूनर आता गडचिरोलीतील जांभूळखेडा स्पोटाच्या तपासात एनआयएनं लक्ष घातलं आहे

अनिल बोंडे यांनी केले खरीप हंगाम समन्वय कार्यशाळेच्या अकोल्यातील कृषि विदयापीठात बोलत होते यावेळी केंद्रीय मन्ष्यबळ विकासर दळणवळणर इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रेए डॉ पंजाबराव देशमुख विदयापिठाचे कुलगुरू डॉ विलास भाले आदींची उपस्थिती होती

या जिल्ह्याला महात्मा गांधींनी संस्कारांची आणि जीवनमूल्यांची देणं दिली त्यांच्या दिडशेव्या जयंतीला प्रत्येक शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांनी त्यांच्या मूल्यांवर आधारित उपक्रम राबवावेतर असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केलं देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधींची दिडशेवी जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येणार आहे राज्यशासनानं सुद्धा यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचं आयोजन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे वर्धा जिल्ह्यातही लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आज विकास भवन इथं बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना भिमनवार म्हणालेर प्रत्येक शासकीय विभागानं नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवावा यात प्रत्येक विभागाचं प्रतिबिंब झळकलं पाहिजे विभागानं त्यांच्या निधीतून हे उपक्रम राबवायचं असून निधी उपलब्ध नसल्यास जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे त्याची मागणी करावी

त्यांनी सर्व सदस्यांना या नव्या मोहिमेच्या सफलतेसाठी गुमेच्छा दिल्या भाजप सदस्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिसीयन डॉलरची अर्थव्यवस्था वनवण्याचे लस्य परोषरी जाऊन सांगितले पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले आव्याने बघून घावस्न जाण्याची गरज नसल्याचे सांगून सर्वाच्या विकासाच्या स्वप्नासाठी सर्वांनी मेहनत करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसमा मतदारसंघातल्या निवडीला काँग्रेसचे नेते नाना पटेले यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे या निवडणुकीत बेकायदेशीर मार्गाचा अवलंब माल्याचा आरोप करत पटोले यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात ही यांचिका दाखल केली आहे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या सोबत लोकसहभाग महत्वाचा आहे फेटरी या गावाचा आदर्श गावश म्हणून विकास करताना नागरिकांना सर्व योजनांचा लाभ देतांनाच उत्तम दर्जाच्या पायाभुत सुविधा निर्माण केल्यामुळे आदर्श गावासोबत प्रेक्षणीय गाव ठरले आहेए असं प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील विविध विकास कामांचं लोकार्पण आज अम़ता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या

वाशिम जिल्हा पोलीस दलाच्यावतीनं काल आयोजित ईद मिलनश कार्यक्रमात ते बोलत होते

या निवडणुक्रीच्या तयारीबाबत आज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ विनायक क्राने यांनी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुखांशी याबाबत चर्चा केली विद्यापीठाच्या विद्यार्थी परि रेच्या निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचं एक प्रातिनिधीक स्वरूप असून यामुळ कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल असं कुतगुरू डो

आकाशवाणीसोबत बोलताना ते म्हणाले साऊंड बाईट अनेक व च्या एकदरीत गेंपनंतर विधापीठांच्या कोलेजेसमध्ये होणाऱ्या निवडणुका या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि चांगल्याप्रकारे पार पडाव्या अश्री एकंदरीत विद्यापीठाव्या प्रशासनाची इच्छा आणि अपेक्षा आहे

मात्र बऱ्याच सक्लत घारकांनी अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेलं नाही

परिणय फ्के यांनी आज अधिकाऱ्यांना दिलेत

वनभवन इथं आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय तसंच अंबाझरी जैवविविधता उदयान निर्मितीच्या कामांचा आढावा वन राज्यमंत्री डॉ परिणय फ्के यांनी घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय मध्य भारतासह देशातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे प्राणी संग्रहालयाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना वन राज्यमंत्री डॉ परिणय फ्के यांनी यावेळी दिल्यात

यामध्ये अमरावतीचे पालकमंत्री डॉ अनिल बोडे मंडारा गोंदिया जिल्ह्याचे डॉ परिणय फुक्के वर्षा जिल्ह्याचे चंद्रशेखर बावनकुळे बुलढाण्याचे डॉ संजय कुटे गडविरोलीचे सुधीर मुनगंटीवार हिंगोलीचे अतुल सावे तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे असतील मेळघाट क्षेत्रातील द्र्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांना रुग्णालयात तत्काळ आरोग्य सुविधा प्रवाव्यात तसेच पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी प्रेसा औषधी साठा केंद्रात उपलब्ध ठेवावाए असे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले मेळघाट आदिवासी बहल धारणी ताल्क्यातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रास आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आकस्मिक भेट दिली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान मेळघाट क्षेत्रातील वनविभागाच्या ताब्यात असलेल्या परंतू वडिलोपार्जित शेती करणाऱ्या आदिवासींचे वनहक्क पट्टे त्यांच्या नावे करण्यासाठी तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्नर्वसित गावांचा प्नवर्सनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक येत्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी मेळघाटातील सेमाडोह इथं दिली

भारताच्या जसप्रित बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्या भेदक गोलंदाजीपुढं श्रीलंकेची सलामीची जोडी यावांचं विशे योगदान देऊ कली नाही

जसप्रित बुमराहनं तीन गडी बाद केले तर हार्दिक पांड्या जडेजा बी कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला